या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आणि अन्य सत्तर जणांविरोधात प्राथमिक माहिती अहवाल एफ आय आर दाखल करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यासही सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला

मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीत या प्रकरणाची चौकशी सुरू ठेवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका तुरुंगात भारतीय उपउच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी काल जाधव यांची भेट घेतली सुमारे दोन तास या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं वृत्त आहे यावेळी दोघांच्या संभाषणात भाषेचं कोणतंही बंधन पाकिस्ताननं ठेवलं नव्हतं मात्र पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या संभाषणाच्या नोंदी पाकिस्ताननं ठेवल्या आहेत

चंद्राच्या पृष्ठभागापर्यंतच्या प्रवासातला हा मुख्य टप्पा यशस्वीरित्या पार करण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे वैज्ञानिक काल दुपारी यशस्वी झाले आजपासून पाचव्या दिवशी येत्या शनिवारी सात सप्टेंबरला विक्रम लँडर चंद्राच्या प्रष्ठभागावर उतरेल

कोकणसह मुंबई ठाण्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान मुंबईसह उपनगरात पाऊस सुरु झाला असून सखल भागात पाणी साचलं आहे ठाणे नवी मुंबई परिसरातही हा पाऊस पडत असल्याचं वृत्त आहे

देशभरात ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेलाही गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या दिल्लीत महाराष्ट्र सदनातही गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये गणरायाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं औरंगाबाद इथं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची विधीवत पूजा करून गणरायाची स्थापना करण्यात आली जालना जिल्ह्याचं आराध्य दैवत असलेल्या राजूरच्या गणपतीची जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते सपत्निक महापूजा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन पर्यावरणवादी संघटनांच्यावतीनं करण्यात येत होतं या पार्श्वभूमीवर यंदा शाडू मातीच्या गणेशाची मूर्ती खरेदी करण्याकडे भाविकांचा कल दिसून आला थर्मोकोलऐवजी कागदी तसंच फुलांचे मखर खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती

ठाकरे यांनी शिवबंधन बांधून सत्तार यांचं शिवसेनेत स्वागत केलं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करून काँग्रेसचा राजीनामा दिला होता त्यानंतर काल त्यांनी आमदारकीचाही राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे सादर केला सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशानंतर सिल्लोड सोयगाव तालुक्यात त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला

पशूधन शेती अवजारंही प्राच्या पाण्यात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे

दरम्यान परभणी जिल्ह्यात दोन दिवसापासून होत असलेल्या या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णुप्री प्रकल्प पूर्ण भरला असून पावसाचा आणि नदीला येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन विष्णूपूरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा प्रशासनानं गोदावरी नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे

या विजयाबरोबरच भारतानं दोन सामन्यांची मालिकाही दोन शून्यनं जिंकली आहे

रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी तीन गडी बाद केले भारताच्या हनुमा विहारीला सामनावीर प्रस्कार देण्यात आला या विजयामुळे भारत आंतरराष्ट्रीय क्रिकेट महासंघ आयसीसीच्या जागतिक कसोटी सामन्याच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आला आहे

त्यांना रौप्य पदक मिळालं आहे काल अपूर्वी चंदेला आणि दिपक क्मार यांनी सुवर्ण पदक पटकावलं होतं त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला तर अंजुम मौदगिल आणि दिव्यांश सिंह या जोडीनं हंगेरीच्या जोडीचा पराभव करत कांस्य पदक पटकावलं या स्पर्धेत भारतानं पाच सुवर्ण दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकासह एकूण दहा पदकं जिंकली आहेत

मुदस्सीर लांबे आणि महिला गटातून पैठणच्या रिजवाना शेख विजयी झाल्या आहेत मुंबईत काल ही मतमोजणी पार पडली महाराष्ट्र वक्फ मंडळाचे दोन सदस्य मुतवल्ली गटातून निवडण्यात येतात

अवैध वाळू वाहतूक करणारे जप्त करण्यात आलेले दोन ट्रक सोडण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती याप्रकरणात एकाला अटक केली असून उपविभागीय अधिकारी आणि अन्य एक जण फरार आहे

येत्या तीस सप्टेंबरपर्यंत ही गाडी चालवली जाणार आहे आठ डब्यांची ही गाडी रविवार वगळता दररोज धावणार आहे